आतापर्यंत यापैकी दोन जणांचे मृतदेह सापडले आहेत

या भागातल्या ओवळी रिक्तोली आकले दादर नांदिवसे कळकवणे ओवळी या गावांमधे पाणी शिरलं असून त्यांच्याशी असलेला संपर्क तुटला आहे पोलीस आणि जिल्हा प्रशासनाबरोबरच मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकानं तिथं धाव घेतली आहे मदतकार्य सुरु आहे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा शिरा दिला असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे राज्यात सात नवीन सरकारी बैद्यकीय महाविद्यालयं उभारण्यास केंद्र सरकारनं मंजूरी दिली आहे उस्मानाबाद परभणी रायगड सिंधूर्व्ग आदी जिल्ह्यामध्ये ही नवीन महाविद्यालयं उभारण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सतीश चव्हाण आणि भाजपचे सुजितसिंह ठाकूर यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती

या आरक्षणामुळे मराठवाङ्याला वैद्यकीय प्रवेशासाठी कमी जागा मिळतात वैद्यकीय प्रवेशासाठी सर्वांना समान संधी मिळाली पाहिजे अशी मागणी सतीश चव्हाण यांनी केली राज्य विधिमंडळाच्या पावसाळी आणि विद्यमान सरकारच्या कार्यकाळातल्या शेवटच्या अधिवेशनाचा काल समारोप झाला

यावेळी अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देतांना मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी गेल्या पाच वर्षांच्या काळात अनेक अडचणी आणि आव्हानं आल्याचं सांगून सर्वांना सोबत घेवून प्रामाणिकपणे आणि सकारात्मक भावनेतून काम केलं असल्याचं सांगितलं

आज दुपारी तीन वाजता चेस्टर ले स्ट्रीट ा विं ग्लिंड आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे मुंबई शेअर बाजारात आज सकाळच्या सत्रात चढ उतार होत राहिले

मात्र त्यानंतर गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्यामुळे वाढीला लगाम बसला